एक लाख कोटी रुपयांची तरतूद असलेल्या पायाभूत कृषी सुविधा कोषाचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ

चेन्नई ते अंदमान निकोबारपर्यंत देशातील सर्वात लांब द्रसंचार केबल यंत्रणेचं उद्या लोकार्पण

मेक इन इंडियाला बळ देण्यासाठी व्यापारी समुदायानं योगदान देण्याचं वाणिज्य मंत्र्याच आवाहन

पंतप्रधान टाळेबंदीआधीच्या आणि नंतरच्या काळातही शेतकऱ्यांनी केलेल्या कष्टामुळे देशातला अन्नधान्य पुरवठा सुरळीत राहू शकला अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातल्या बळीराजाचा गौरव केला एक लाख कोटी रुपयांची तरतूद असलेल्या पायाभूत कृषी सुविधा कोष या योजनेचा प्रारंभ पंतप्रधानांनी दृकश्राव्य माध्यमातून केला त्यानंतर ते बोलत होते

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यावेळी उपस्थित होते हा कोष कृषि उद्योजक स्टार्टअप कृषि तंत्रज्ञान आणि पिक कापणी चारा व्यवस्थापन आणि कृषी संपदेच्या पोषणाशी संबंधित शेतकरी समूहांसाठी आहे ही योजना शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवेल असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यक्त केला

यामुळे पर्यावरणाला अनुकूल अशी यंत्रणा निर्माण होईल जी देशाच्या प्रत्येक भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि ग्रामीण क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील असं मोदी म्हणाले ध्वनी देश में कृषि से जुडी सुविधाएं तैयार करने के लिए एक लाख करोड़ रूपए का विशेष फंड लांच किया गया है इससे गांवो गांवों में बेहतर भंडारण आधुनिक कोल्ड स्टोरेज की चेन तैयार करने में मदद मिलेगी और गांव में रोजगार के अनेक अवसर तैयार होंगे इसके साथ साथ किसान सम्मान निधि के सत्रह हजार करोड रूपए सीधे सीधे साढ़े आठ करोड़ किसानों के खाते में जमा हो गए पायाभूत कृषी सुविधा कोषाच्या माध्यमातून एक देश एक बाजार ही संकल्पना प्रत्यक्षात येणार असून गावातच रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला नाशवंत कृषिमालाच्या जलद वाहतुकीसाठी सुरू केलेली किसान रेल साडेतीनशे कृषी स्टार्ट अप्सना अनुदान या सारख्या योजनांमधून कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांचा शाश्वत विकास करण्याच सरकारचं धोरण असून नुकतेच काढलेले शेतीविषयक दोन अध्यादेश शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी नवीन बाजारपेठ मिळवून देतील असं पंतप्रधान यावेळी म्हणाले दुरसंचार केबल अंदमान आणि निकोबार बेटांना चेन्नईसोबत जोडणारी आधुनिक समुद्रांतर्गत दूरसंचार केबल यंत्रणेचा आरंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या होणार आहे नवी दिल्ली इथून दूरदृश्य पद्धतीने देशातील सर्वात लांब आणि अनोखी अशी ही यंत्रणा ते देशाला समर्पित करतील

या केबलमुळे या बेटांवरील लोकांना उच्च गतीने विश्वासार्ह इंटरनेट सुविधा मिळेल राजधानी पोर्ट ब्लेयर स्वराज दीप लिटिल अंदमान कार निकोबार कामोर्ता ग्रेट निकोबार लाँग आयलँड आणि रंगत या बेटांचा त्यात समावेश आहे भविष्यात फाईव जी सेवा देखील याद्वारे देता येतील

विशेष वत्तांत चौऱ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आज सादर करीत आहोत देशातील वाणिज्य आणि उद्योगांबाबत एक विशेष वृत्तांत ध्वनी केंद्र सरकारचे आर्थिक क्षेत्र सुधारण्यासाठी केलेले सात्यत्यपूर्ण प्रयत्न आणि धोरणांमधील योग्य बदल यामुळे जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वतीनं परंपरागत निर्णयांमध्ये निर्णायक बदल करत उत्पादकांना चांगल्या प्रकारे लाभांश मिळवून देणाऱ्या योजना राबवण्यात आल्या ज्यामुळे व्यवसाय सुलभतेच्या बाबतीत जागतिक पातळीवर देशाची क्रमवारी सुधारण्यात मदत झाली

गेल्या सहा महिन्यात देशातील उत्पादन क्षेत्रातील सुधारणांमुळे जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा सुधारली असल्याचं नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं जागतिक स्तरावरील गुंतवणूक आणि स्वदेशी उत्पादन वाढ यामुळे अनेक सहकारी देशांमधील व्यापाराचा समन्वय साधता आला सरकारनं उद्योग क्षेत्रासाठी बहुउद्देशीय धोरण राबवल्यामुळे कोविड संकटकाळानंतरची आर्थिक परिस्थिती निश्वितच नियंत्रणात राहील असा विश्वासही कुमार यांनी व्यक्त केला नवी दिल्लीहून आनंद चतुर्वेदी यांच्यासह मंजुषा गायधनी पुणे आत्मनिर्भर भारत व्यापारी समुदायाने आत्मनिर्भर भारत मोहिमेसाठी संपूर्ण योगदान द्यावं असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रा पियुष गोयल यांनी केलं आहे राष्ट्रीय व्यापारी दिनानिमित्त आज व्यापारी समुदायासोबत बोलताना ते म्हणाले की भारतात निर्मित वस्तुमाल लोकांनी खरेदी करावा यासाठी ग्राहकांमध्ये जागरुकता वाढवण्याचं काम व्यापारी समुदायानं केलं पाहिजे भारताशी मैत्रीपूर्ण संबंध न ठेवणाऱ्या देशांमधून निकृष्ट माल आयात करणाऱ्या व्यवसायिकांचं पितळ उघडं पाडण्याचंही काम व्यापारी करु शकतात याकडे गोयल यांनी लक्ष वेधलं अगरबत्ती क्रीडा साहित्य टीवी टेलिफोन आणि टायर्स यासारख्या देशात उत्पादित होऊ शकणाऱ्या अनेक आयाती वस्तूंवर सरकारनं यापूर्वीच निर्बंध लागू केले असल्याचं ते म्हणाले

भारतीय उद्योग महासंघाच्या सहकार्याने जेमद्वारे आयोजित राष्ट्रीय सार्वजनिक खरेदी संमेलनाचं आज उद्घाटन करताना ते बोलत होते जेममुळे पारदर्शक विनासायास सुलभ आणि गतिमान पद्धतीने खरेदी करण्यात मदत होत असल्याचं गोयल यांनी नमूद केल

गेले अनेक दिवस दररोज सहा लाख चाचण्या आपण करत असल्याचं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं

कोरोबाधितांच्या संपर्कात आलेल्यांना शोधणं त्यांचं विलगीकरण त्वरित योग्य उपचार करणं यावर सर्व राज्य सरकारांनी भर द्यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत तसंच मृत्यूदर जास्त असलेल्या राज्यांतील सरकारशी सातत्यानं बैठका घेऊन दिशानिर्देश देण्यात येत आहेत असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे

स्वातंत्र्यप्राप्तीसाठी बलिदान दिलेल्या लक्षावधी स्वातंत्र्य सैनिकांचे आपण स्मरण करत असून हुतात्म्यांचं शौर्य आणि देशभक्ती देशवासीयांसाठी सदैव प्रेरणादायी असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यानिमित्त ट्विटरद्वारे दिलेल्या संदेशात म्हटलं आहे

राष्ट्रपती भवनाद्वारे जारी एका निवेदनात म्हटलं आहे की दरवर्षी हे सन्मान राष्ट्रपती भवनात आयोजित एका समारंभात दिले जातात परंतु यावर्षी कोरोनाच्या साथीमुळे राज्य सरकारांनी राष्ट्रपतींच्या वतीने या स्वातंत्र्य सैनिकांच्या घरी जाऊन त्यांना शाल आणि अंगवस्त्रम प्रदान करुन त्यांचा सन्मान केला जात आहे या सन्मानाची व्यवस्था निवासी आयुक्तांद्वारे यापूर्वीच करण्यात आली आहे आदिवासी दिवस आंतरराष्ट्रीय मूळ निवासी लोक अर्थात विश्व आदिवासी दिवस आज पाळण्यात येत आहे जगातील मूळ निवासी लोकांना चालना देणे आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने हा दिवस पाळण्यात येतो

यंदाच्या वर्षी या दिनाची संकल्पना आदिवासी भाषांचे संवर्धन आणि नोंदी करण्यावर केंद्रित आहे

केरळ विद्यापीठ अन्नामलाई विद्यापीठ तसंच भारतियार विद्यापीठ यांनी या भाषांचं संकलन संवर्धन आणि नोंदी करण्याचं काम केलं आहे आदिवासी भाषा संस्कृतीशी निगडीत आहे ती टिकूनच राहील असा ठाम विश्वास जनजाती सल्लागार परिषदेचे सदस्य मिलिंद थत्ते यांनी आकाशवाणीकडे बोलताना व्यक्त केला

गेले अनेक दिवस संततधार पाऊस धुकं पडत असतानाही या भागातील मदत आणि बचावकार्य अद्यापही सुरू आहे

कन्नुर आणि मल्लपुरमसह सात जिल्ह्यात पुढील चोवीस तास मुसळधार पावसाची शक्यता असून सतर्कतेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे राज्यभरातील नद्यांच्या पाणीपातळीवर चोवीस तास नजर ठेवण्यात येत आहे

सर्वाधिक दरभंगा मुझफ्फरपुर पूर्व आणि पश्चिम चंपारण या जिल्ह्यांना फटका बसला आहे दरभंगा समस्तीपुर रेल्वे सेवा रुळांवर पाणी असल्याने ठप्पच आहे रस्त्यांवरील वाहतुकही कोलडमली आहे

कर्नाटक पाऊस कर्नाटक राज्यातील किनारी भागांतील नद्या धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहेत खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे भुस्खलन झालेल्या रस्त्यांवरील मातीचा ढिगारा दूर करण्याबरेबरच मदत आणि बचावकार्य युध्दपातळीवर सुरु आहे राज्यातील पाऊस आणि पूरस्थितीबाबत मुख्यमंत्री बी एस येड्युरप्पा यांनी मुख्य सचिव आणि अतिरिक्त मुख्य सचिवांकडून आज सविस्तर माहिती घेतली

तामिळनाडू नैऋत्य मान्सूनची वाटचाल पाहता तामिळनाडूतील धरण क्षेत्रातील पाणी पातळींत मोठ्या प्रमाणांत वाढ होत आहे

हवामान उद्या दिवसभरांत दिल्ली आणि परिसरांत आकाश ढगाळ राहील मुंबई आणि परिसरांत मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे चेन्नई आणि कोलकात्यामध्ये ढगाळ हवामान राहील